यामुळे राज्यसभेचा कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष व्यंक्या नायडू यांनी आझाद यांना यासंदर्भात बोलण्याची परवानगी नं देता हा मुद्दा राष्टपतींच्या अभिभाषणाच्या आभार दर्शक प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मांडावा असे निर्देश दिले त्यामुळे काँग्रेस तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचा कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं लोकसभेमध्येही या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांना कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं राफेल संदर्भात विरोधकांचे आरोप फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे असं संसदीय कार्य मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल संदर्भात केलेल्या नव्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संसदेबाहेर ते वार्ताहरांशी बोलत होते या मुद्द्यावर लोकसभेत व्यापक चर्चा झाली असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत असं ते म्हणाले परिवहन हॉटेल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासह औपचारिक आणि असंघटीत क्षेत्रात कोट्यवधी रोजगार निर्माण झाल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात बेरोजगारी वाढल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते काल लोकसभेत बोलत होते

राफेल विमान खरेदी करारासंदर्भात काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर प्रधानमंत्र्यांनी जोरदार टीका केली काँप्रेसला हवाई दलाचं सक्षमीकरण नको आहे असं सांगत यासंदर्भात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिल्यानंतरही काँप्रेस देशाची दिशाभूल करत आहे असा आरोप त्यानीं केला

असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं छत्तीसगढमधल्या रायगढ़ जिल्ह्यातल्या कोडातराई बं घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते भ्रष्टाचारी आणि मध्यस्थांना लाभ पोहचवण्यासाठी काँग्रिसनं शेतीकर्जमाफीचा पर्याय स्वीकारला असा आरोप त्यांनी केला काँग्रिस सरकारनं आणलेल्या योजनांचा लाभ सर्व शेतक यांना मिळाल नाही मात्र भाजपा सरकारनं सर्व शेतक यांना फायदा देणारी किसान सन्मान निधी योजना आणली असं ते म्हणाले ही योजना भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या भर्ती प्रक्रियेतलं जुनी आरक्षण प्रणाली कायम ठेवण्यासंदर्भात न्यायालयानं प्नर्विचार याचिका फेटाळली तर सरकार वटहुकूम आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली जावडेकर यांनी आज राज्यसभेत यासंदर्भात निवेदन दिलं या मुद्यावर संपूर्णपणे तोडगा निघाल्याशिवाय एकही भर्ती होणार नाही असं आशासन त्यांनी यावेळी दिलं अनुसूचित जाती जमाती आणि वेर मागासवर्गीयांच्या सामाजिक न्यायासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले राज्यसभेत समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि अन्य विरोधी सदस्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुद्दा उपस्थित करत जुन्या आरक्षण प्रणालीनुसार या नियुक्त्या कराव्यात अशी मागणी लावून धरली होती तिहेरी तलाक विधेयकासंदर्भात काँग्रेसनं मांडलेल्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी टीका केली असून माजी प्रधाननंत्री राजीव गांधी यांच्या मुस्लिम महिलांसंदर्भातल्या शिहासाची पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना करायची आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशात बरेली क्रे घडलेल्या निकाह हलाला संबंधित एका प्रकरणानं धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं यासारख्या काही घटना तत्त्वहीन आणि किळसवाण्या असल्याचं सांगत यामुळे समाजाच्या विवेकाला झटका बसतो अशा घटना परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी भाग पाडतात असं ते म्हणाले अशा घटना घडत असतानाही सत्तेत आल्यास तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका दुर्दैवी आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे तिहेरी तलाक प्रथा असंवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानंही दिला आहे मात्र राजकीय संधिसाधूना फक्त बातम्यांमध्ये झळकायचं असतं असा टोला त्यांनी लगावला

उत्तर भारतातीही काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं काश्मिरमधे सुरु असलेल्या बर्फवृष्टीमळं सलग दुसऱ्या दिवशी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला

खराब हवामानाच्या स्थितीमुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामधल्या बहुतेक जिल्ह्यांमधली शाळा आणि महाविदयालयं काल बंद होती जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या हिमस्खलनामुळे जवाहर बोगद्यात दहा जण अडकले आहेत

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ऑकलंडमध्ये झालेल्या महिला संघाच्या दुस या टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा चार गडी राखून पराभव केला

अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडन शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं दोन्ही संघांमधला तिसरा आणि अंतिम सामना येत्या रविवारी हॅम्लिंटन क्षे होणार आहे

दरम्यान पुरुष संघांचा सामना ऑकलंड ध्वे सुरु आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के अब्दुल मोमिन यांच्यात आज द्वीपक्षीय चर्चा झाली बांगलादेशाच्या निर्मितीपासूनच भारत आणि बांगलादेश यांच्यात घनीष्ठ नातं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे दोन्ही देशातले संबंध हे परस्पर विश्वास सहकार्य यांच्या काळाच्या कसोटीवर टिकले आहेत असंही ते म्हणाले कर्तारपूर साहेब कॉरीडॉर मार्गे जाणऱ्या यात्रेकरुंना द्यायच्या सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे प्रतिनिधी भारतात येणाच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे या संदर्भात आवश्यकता भासल्यास पाकीस्तानमध्ये ही एखादी बैठक होऊ शकते असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आय एन एक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आज सक्तवसुली संचालनालयासमोर हजार झाले आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत चिदंबरम यांचा जबाब नोंदवण्यात आला